राजस्थानातल्या गुर्जर आंदोलनाचा मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांना फटका भारताचे पुरूष आणि महिला असे दोन्ही क्रिकेट संघ न्युझीलंडकडून पराभूत आणि

पंतप्रधान काल दक्षिणभारतच्या दौर्यावर होते आंध्रप्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटकातील पेट्रोलीयम प्रकल्पांसह विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांनी केलं तसंच अध्रप्रदेशात गुंदूर तमिळनाडूत तिरुप्पूर आणि कर्नाटकात हुबळी इथं जाहीर सभांना संबोधित केलं शारदा चौकशी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीवक्मार यांची शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी शिलॉग इथं सीबीआय चौकशी सुरू आहे या प्रकारणात आरोपी असलेले तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कुणाल घोषही चौकशीसाठी काल हजर झाले कुमार आणि घोष यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे

सुरक्षादलांना या भागात दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती त्यांनी तपास सुरू केला असता लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला त्यावर भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं

गुर्जर नेत्यांनी दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावरील ट्रॅकवर धरणे धरल्यानं मुंबई पुण्याकडे येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले शाहीरनान वसंत पंचमीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं काल कुंभमेळ्यातलं तिसरं शाही स्नान झालं संगमावर आणि आसपासच्या घाटांवर भाविकांनी गंगा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती जवळपास दोन कोटी लोकांनी या पर्वणीचा लाभ घेतला असावा असा अंदाज आहे पंढरपर तिकडे प्रयागराजमध्ये वसंतपंचमीचं शाही स्नान होत असताना पंढरपुरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विड्ठल रखुमाईचा विवाह सोहळा सुरू होता विड्ठल रखुमाईचा विवाह वसंत पंचमीला झाल्याची आख्यायिका आहे त्यामुळे दरवर्षी पंढरपुरात हा सोहळा साजरा होतो कालच्या सोहळ्याचा हा वृत्तांत पंढरपूरात काल रंगला होता विड्डल रख्माईचा विवाह सोहळा भक्तिगीतांवर तल्लीन झालेल्या हजारो भाविकांनी अवर्जून हजेरी लावत अक्षता टाकल्या श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे विड्डल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो त्यामुळे दर वर्षी मंदिरामध्ये विड्डल रख्माईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलं होतं विवाहासाठी रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो तर रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते

या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वन्हाडींना दिवसभर जेवणाची सोय होती सायकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात आली आज पासून रगपचमी पर्यत देवाला दररोज पाढरा पोशाख केला जाणार आहे आणि या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची परंपरा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सोलापूरहन महेश पांढरेसह योगेश रांगणेकर पणे दरोडा सोलापर सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक काल पहाटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्याचा यशस्वी झाले सोलापूर शहराजवळील उळे गावानजिक गस्त घालणाऱ्या पोलिसांना काल पहाटे पाच ते सहा दरोडेखोर दिसले पोलिसांनी त्यांना हटकलं त्यानंतर एका दरोडेखोरला पकडून गाडीत घालत असताना त्यानं पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्यावर तलवारीनं हल्ला केला त्यामध्ये पाटील हे जखमी झाले पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला यात जखमी झालेल्या दरोडेखोराचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला अमोल पालेकर सरकार कोणतंही असलं तरी सेन्सॉरशिपविरोधात आमचा लढा चालूच राहील असं ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी म्हटलं आहे मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमात पालेकरांनी सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केली असता आपल्याला प्रभाकर बर्वेबद्दल बोलण्याकरता बोलावलं आहे त्यावर बोला विषयांतर नको असं सांगून आयोजकांनी रोखलं होतं या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल पूण्यात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली

मख्यमंत्री खनिज क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच या क्षेत्रातील रोजगार संधी आणि गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्याचं सर्वकष खनिज धोरण तयार करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

अहेरी आणि जिवती इथं सिमेंट उद्योग गडविरोलीत स्टील प्रकल्प आणि भंडारा इथं मॅगेनीज प्रकल्प असे विविध खानिजांवर आधारित उद्योग विदर्भातल्या विविध ठिकाणी प्रस्तावित आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

या निमित्तानं संगणक शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर ज्येष्ठ लेखक द

मिरासदार राजयोगिनी दादी जानकी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले गोकुळदास शहा आणि आदिवासी कार्यकर्त्या ठमाताई पवार यांना कृषी संशोधक अनील राजवंशी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले

अनिता अवचट यांच्या स्मुतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या संघर्ष सन्मान पुरस्काराचं ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते काल पुण्यात वितरण करण्यात आलं कॉम्रेड पानसरे यांच्या हत्त्येनंतर अविरत संघर्ष करणाऱ्या मेघा पानसरे आणि विशेष व्यक्तींना कायम स्वरुपी घरं मिळवून देणारे अविनाश बर्वे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन्ही पुरस्कार विजेत्यांशी मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांनी संवाद साधला

या प्रकरणात तीन नायजेरियन नागरिकांसह एका ब्राझिलियन महिलेलाही अटक करण्यात आली आहे घरातल्या पडद्यांच्या रिंगा आणि पाईपमध्ये हे अंमली पदार्थ भरून क्रिअरद्वारे आफ्रिकेला पाठवण्याच्या तयारीत असताना सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली

यात मनमाड मुंबई राज्यराणी गोदावरी एक्स्प्रेस भूसावळ मुंबई जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि भुसावळ नाशिक पूणे ही हृतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली नागपूर दादर सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत धावली आणि तिथूनच ती नागपूरला रवाना झाली ठकावावा अहमदनगर आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांचं काल सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं

ऐका हा वृत्तांत

ठकाबाबा कृशाबा गांगड असे त्यांचं पुर्ण नाव मात्र भंडारदऱ्याच्या पंचक्रोशीत ठकाबाबा हीच त्यांची ओळख सह्य़ाद्रीच्या या डोंगररांगातला ध्वाधार पाऊस रोरावत वाहाणारा वारा कोसळणारे धबधबे खळखळणारे ओढे नाले बिबटय़ांच्या डरकाळ्या मोरांच केकाटणे पशुपक्ष्यांचे मंजुळ आवाज असं निसर्ग संगीत ऐकतच ठकाबाबा लहानाचा मोठा झाला पशुपक्षांचे आवाज सभोवतालच्या नीरव शांततेत कानावर पडल्यावर प्रतिसाद देत राहिला अनेक वन्य प्राणी पक्षांच्या हबेहब आवाजाच कौशल्य त्यानं आत्मसात केलं ही कला आणि पारंपरिक नृत्याच्या जोरावर ठकाबाबांनी दिल्लीपर्यंत धडक मारली

त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमान प्रथम क्रमांक मिळविला तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री तसंच इंदिरा गांधी यांच्या हस्ते पथकाला सुवर्णपदकानं सन्मानीत करण्यात आलं या पथकातला हा ठकाबाबा काल निसर्गाशी एकरूप झाला आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदनगरहन मनोज सातपूतेसह योगेश रांगणेकर पुणे कदळे निधन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कष्णकांत कुदळे यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघालाही काल न्युझिलंडकडून हार पत्करावी लागली

हवामान् राज्यात बहृतांश ठिकाणी कडाक्याची थडी अनुभवास येते आहे या थंडीचा आंबा पिकांवर परिणाम होऊ शकतो अशी भीती कृषी विभागानं व्यक्त केली

तो खरा ठरला तर आंब्याच्या मोहरावर त्याचा परिणाम होऊ शकतो नाशिकमध्ये काल द्राक्ष मण्यावर हिमकण जमा झाले होते हवामानाचा फटका मध्छिमारी व्यवसायालाही बसला आहे

आज आणि उद्या तापमान सरासरी पेक्षा कमीच राहील हवामान विदर्भ आणि कोकणात कोरडं राहील पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे